या निर्णयाचा फायदा सुमारे एक कोटी कर्मचा यांना होणार आहे

त्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी निर्णयांची माहिती दिली

यामुळे देशात मत्स्योद्योगाला चालना मिळेल असं प्रसाद यांनी सांगितलं बेनामी व्यवहार प्रकरणं वेगाने निकाली काढण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये मंजूर केले असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे

सीबीआयचे संचालक आणि विशेष संचालक यांच्यातल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारन संचालकपदाचा कार्यभार अतिरिक्त संचालक एम नागेश्वर राव यांच्याकडे सोपवला आहे प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालच्या नियुक्ती समितीनं काल रात्री हा आदेश जारी केला देशातल्या कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज आयआयटी मुंबई बें आयोजित आशिया प्रशांत माहिती तंत्रज्ञान संघ तसंच कृषी क्षेत्रात संगणकाच्या वापरासंदर्भातल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते आयआयटी मुंबईनं आपल्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त या परिषदेचं आयोजन केलं आहे आपलं कृषी उत्पादन वाढवण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता यायला हवा अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा वीजदेयक माफी देणं हा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही असं सांगत शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन मत्स्यपालन असे जोडधंदे करावेत असं आवाहनही त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज माहिती तंत्रज्ञान आणि झिक्ट्रॉनिक वस्तु निर्मिती क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी तसंच महत्वाच्या उद्योग प्रमुखांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधणार आहेत

यावेळी मे नही हम या पोर्टल आणि अप्रिं उद्घाटन मोदी करतील व्यक्ती समष्टीसाठी ही संकल्पना असलेल्या या पोर्टलव्दारे सामाजिक प्रशासाठीचे आपले प्रयत्न आणि समाजसेवा संघटित करण्यासाठी आयटी व्यावसायिकांना एक मंच उपलब्ध होणार आहे तंत्रज्ञानाच्या लाभापासून वंचित असलेल्या दुर्बल समाजघटकांना याचा लाभ होईल प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली

ध्यक्ष अस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पालघर धिल्या आंबेडकरनगरच्या रेखा गायकवाड यांना मोफत एलपीजी जोडणी मिळाली

मराठवाङ्यात सरकारनं टचाईसदृश स्थिती नव्हे तर थेट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली कर्जमाफी वेगानं व्हावी

मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात एक नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा चालणार असून औरंगाबाद िक्वे यात्रेचा समारोप होईल

त्यासाठी लाखो भाविक पालखी दिंड्यासह आज सकाळपासूनच येऊ लागले आहेत एक वर्ष भर हा जनजागृती कार्यक्रम चालणार असून तुकडोजी महाराजांचे विचार साहित्य गावा गावात पोचवण्याचा संकल्प अनुयायांनी केला आहे